काल मुंबईत काल द्रदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या नुकसानाचा आढावा घेतला त्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेलं अप्रं मनुष्यबळ लक्षात घेता सरकारी पंचनामेच ग्राह्य धरावेत असं सांगितलं शेतकऱ्यांनी मोबाईलवर नुकसानाचं छायाचित्र काढून संबंधित विभागाकडे पाठवलं तरी ते ग्राह्य धरलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याबरोबरच अतिरिक्त मदत कशी करता येईल याबाबत सरकार विचार करत आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची या अनुषंगानं आजच बैठक घेतली जाणार असून केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली या पावसामुळे द्राक्ष मका आणि कांद्यासह अन्य पिकांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही खोत यांनी दिली

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्याला किती भरपाई मिळेल याची माहितीच सरकारी यंत्रणेकडे नाही याकडे लक्ष वेधलं राज्य सरकारला नुकसानीची आकडेवारी सादर करुन मदतीची मागणी करू असं त्यांनी यावेळी नमूद केलं सरकारनं यावर सहानुभूतीनं निर्णय घ्यावा मात्र अपेक्षित निर्णय न घेतल्यास पुढं काय करायचे ते आपण ठरवू असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला

जालना जिल्ह्यात सुमारे चार लाख तेहतीस हजार हेक्टरवरच्या खरीप पिकांचं नुकसान झालं आहे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सोयाबीन मका बाजरी आणि कापसाचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं सुरू केले आहेत पालकमंत्री बबनराव लोणीकर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी काल बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा इथं नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली

जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना प्रत्येकी एक गाव देण्यात आलं आहे

या पावसाम्ळे काढून ठेवलेले सोयबीन नुकतीच पेरणी केलेली ज्वारी आणिा हरभरा ऊस यासह फळबागांचंही नुकसान झालं आहे आमदार पवार यांनी शिवारात जाऊन या नुकसानीची पाहणी केली

कापणी केलेलं सोयाबीन पावसात भिजल्यावर प्रशासनानं पंचनामे न केल्यानं हे सोयाबीन जाळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत आमचे वार्ताहर

यासंबंधीचा प्राथमिक अहवाल कळमनुरीचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी जिल्ह्याधीकाऱ्यांकडे पाठविलेला आहे

आज सकाळी ते दहा वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचतील आज दिवसभरात ते गंगापूर खुलताबाद कन्नड सिल्लोड फ्लंब्री आणि औरंगाबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील तर उद्या कन्नड वैजापूर तालुक्यातल्या पाहणीनंतर दुपारी ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत ते आढावा बैठक घेणार आहेत

ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते भाजप आणि शिवसेनेदरम्यान राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं स्पष्ट करतानाच भाजपला सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं कोणताही अंतिम इशारा दिलेला नाही असा खुलासाही राऊत यांनी केला

ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते जनतेने आपल्याला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे तो मान्य करून आपला पक्ष विरोधी बाकांवरच बसेल असं पवार यांनी स्पष्ट केलं

निवडणुकीपूर्वी ठरलेल्या समीकरणावर भाजप ठाम नसल्याचं चव्हाण यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यात निर्माण होत असलेल्या राजकीय अस्थिरतेला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे

भाजप शिवसेनेची सत्तावाटपाबाबतची बोलणी दिवाळीमुळे लांबली असून एक दोन दिवसांत बोलणी सुरू होतील असं मुनगंटीवार म्हणाले येत्या आठ नोव्हेंबरला विद्यमान सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत असून सात तारखेच्या आत नवीन सरकार स्थापन होणं आवश्यक आहे

परवा रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन य्वकांना अटक करून नोटा छपाईचं साहित्य आणि शंभर रुपये दर्शनी मूल्याच्या एक हजार पन्नास नोटा जप्त केल्या शेख समरान सय्यद सैफ आणि सय्यद सलीम अशी या तिघांची नावं असून हे तिघे सहा महिन्यांपासून राहत्या घरीच नोटा छापून चलनात आणत असल्याची माहिती समोर आली आहे या तिघांच्या इतर साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत

परंतु सप्टेंबर अखेरपर्यंत परंडा तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शासनाने परंडा तालुक्यात खरीप हंगामात द्ष्काळ जाहीर केला आहे

त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले टँकर बंद झाले आहेत